जपानचेपंतप्रधान शिंझो अॅबे यांचा राजीनामा पंतप्रधान मोदी यांच्याकडून निरामयजीवनासाठी शुभेच्छा जनधन प्रधानमंत्री जनधन योजनेनं दारिद्र्य निर्मूलनाचे अनेक मार्ग खुले केले असून कोट्यवधी नागरिकांना लाभदायक ठरलेल्या या योजनेन नागरिकांचं आमुलाग्र जीवन बदलण्यास मदत केली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशामध्ये म्हटलं आहे

बँकिंग सुविधेचा लाभ देशातल्या सर्व नागरिकांना व्हावा या उद्देशानं सहा वर्षापूर्वी आजच्याच तारखेला ही योजना सुरू करण्यात आली होती या योजनेच्या यशासाठी झटणाऱ्या सर्वांचं त्यांनी अभिनंदन केलं आहे त्याबाबतचा हा वृत्तांत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन धन योजनेला आज सहा वर्ष पूर्ण झाली

जन धन खात्यांच्या माध्यमातून अनेक गरीबांची घरं उजळली असून उज्ज्वल भविष्याच्या दिशेनं त्यांची वाटचाल सुरु झाली आहे असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी दिल्लीहून दीपेंद्र यांच्यासह मेघना देशपांडे पुणे मोदी सरकारच्या जनकेंद्रित आर्थिक सुधारणांचा पाया म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना आहे असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे

अन्य याचिकाकर्त्यांसह शिवसेनेची युवा शाखा असलेल्या युवा सेनेनं या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि कोरोनाच्या काळात परीक्षा घेण्याच्या युजीसीच्या मार्गदर्शक सूचनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल होत

यामुळे विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश आपल्या गुणवत्तेवर मिळवणं शक्य होईल असं नमूद करतानाच या विषयावर आत्तापर्यंत सुरु असलेले वादविवाद आता थांबतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे

बरे होणाऱ्यांच्या संख्येत सातत्यानं होणारी वाढ देशात कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी होत चालल्याचं निदर्शक आहे

मृत्यूदर कमी असलेल्या जगातल्या मोजक्या देशांपैकी भारत एक आहे

काश्मीर जम्मू काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यातील किलूर भागात आज सुरक्षा दलं आणि आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले

या दरम्यान या भागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर गोळीबार सुरु केला त्यावेळी जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चार दहशतवादी ठार झाले पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चकमक अद्याप सुरु असल्याचं समजतं

शिंझो एबे जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे देशाची सेवा करण्याची आपली मनोमन इच्छा आहे प्रकृती आता सुधारत असली तरी त्यामुळे पुढील काळात किती काम करता येईल हे मात्र सांगता येत नाही असं अॅबे यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे मोदी दरम्यान आपले परममित्र जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांच्या प्रकृती अस्वस्थ्याविषयी ऐकून आपण व्यथित झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे गेल्या काही वर्षात शिंझो अॅबे यांचे कुशल आणि धोरणी नेतृत्व आणि वैयक्तिक बांधिलकीची भावना यामुळे भारत आणि जपान यांच्यातील द्विपक्षीय संबंध आत्तापर्यंत कधीच नव्हते इतके अधिक मजबूत झाले असं मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं असून शिंझो एबे यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडवा आणि त्यांना निरामय जीवन लाभावं यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत

संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील अधिकारीवर्ग आरोग्य मंत्रालय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डी आर डी ओ आणि इतर संबंधित संस्थांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते अधिवेशन सुविहित पद्धतीनं आयोजित करण्याच्या दृष्टीनं नियोजन सुरु असून कोविडबाबत आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच दोन्ही सदनांमधील सदस्यांची बैठक व्यवस्था केली जाईल असं बिर्ला यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं पावसाळी अधिवेशन पुढील महिन्याच्या मध्यावर आयोजित केलं जाण्याची शक्यता आहे चर्चा भारत आणि सिंगापूर यांच्यामध्ये आज संरक्षण धोरणविषयक चर्चा आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडली भारताचे संरक्षण सचिव डॉक्टर अजयकुमार आणि त्यांचे सिंगापूरचे समपदस्थ चान हेंग की त्यासाठी उपस्थित होते उभय देशांमधील संरक्षणविषयक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली आणि या क्षेत्रातील भागीदारी अधिक दृढ करण्यावर भर देण्याचं उभय देशांनी मान्य केलं

मन की बात पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून रविवारी सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल या कार्यक्रम मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा पंधरावा भाग आहे

देशांतर्गत विमान प्रवासादरम्यान बंद डब्यातील खाद्यपदार्थ भोजन आणि शीतपेये तर आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये गरम जेवण उपलब्ध करून दिलं जाऊ शकणार आहे तसंच विमान प्रवासादरम्यान जर एखाद्या प्रवाशाने मास्क घालण्यास नकार दिला तर त्याला हवाई प्रवास बंदीच्या यादीत टाकण्याचीही परवानगी असेल अस नागरी हवाई वाहतूक महा संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं म्हटलं आहे कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर विमान सेवा पुन्हा सुरू झाल्यावर देशांतर्गत प्रवासादरम्यान खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यास परवानगी नाकारण्यात आली होती तर आतरराष्ट्रीय विमान प्रवासादरम्यान केवळ बंद डब्यातील खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जात होते

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत अंबाला हवाई तळावर हा कार्यक्रम होईल या कार्यक्रमाला फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे गेल्या महिन्याच्या अखेरीस ही विमानं भारतात दाखल झाली होती

कोटणीस चीनमधील आरोग्यसेवेबद्दल प्रसिद्ध असलेले भारतीय डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांचा कांस्य पुतळा चीनमधील शायजाझुंग इथल्या वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर उभारला जाणार आहे

गुप्तहेर महिला स्मारक दुसऱ्या महायुद्धातील ब्रिटनच्या गुप्तहेर महिला नूर इनायत खान यांच्या नावाचा नीलफलक मध्य लंडनमधील त्यांच्या कुटुंबाच्या पूर्वीच्या घरावर आज लावला जात आहे हा मान मिळवणाऱ्या खान या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला ठरल्या आहेत

इंग्लिश हेरीटेज या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने नूर यांच्या सन्मानार्थ त्यांच्या घरावर नीलफलक लावण्यात येणार आहे